देशात कोविड रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्याची संख्या साडे तीन पटीने अधिक आहे

यात सत्तर टक्क्यांडून अधिक मृत्यू कोरोना संसर्गासह अन्य आजारही असलेल्या रुग्णांचे असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

आतापर्यंत एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत

बीड जिल्ह्यात कोरोना महामारी ही आटोक्यात येत असून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत कमालीची घट होतीय जिल्हा प्रशासन सातत्यानं घेत असलेल्या खबरदारीच्या उपाययोजनामुळं जिल्ह्यात हा साथरोग आटोक्यात आला आहे

हिंगोली जिल्ह्यात काल एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे

कोरोना संसर्गासाठीच्या लस चाचणीतल्या दोन्ही स्वयंसेवकाची प्रकृती उत्तम असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे लस दिल्यावर त्यांना अर्धा तास निगराणीखाली ठेवल्यानंतर घरी जाऊ दिलं असून एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकदा लसीची मात्रा दिली जाणार आहे

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षित जागांसाठी अनुसूचित जाती जमातीचं उपवर्गीकरणं करण्याचा अधिकार राज्याना नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं त्यावेळी दिला होता

फेरविचाराच्या दृष्टीनं योग्य दिशादर्शनाकरता हे प्रकरण सरन्यायाधीशापुढं ठेवावं लागेल असं त्यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यातल्या महाड िारत दूर्घटनेला जबाबदार पाच आरोपींपैकी एकाला न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बाहुबली धामणे असं त्याचं नाव असून तो संबंधित मिरतीचा आराखडा सल्लागार आहे महाड पोलिसांनी धामणे याला नवी मुंबईतून अटक करून काल माणगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

राज्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणं ही जबाबदारी केंद्रानं स्वीकारली असल्यानं केंद्रानचं कमी व्याज दरांनी कर्ज घेऊन राज्याला निधी उपलब्ध करावा अशी मागणी पवार यांनी परिषदेत केली आर्थिक मर्यादांमुळे राज्यांना कर्ज घेणं शक्य नाही केंद्राला अल्पदरात कर्ज उपलब्ध होऊ शकत असही ते म्हणाले सेसची कालमर्यादा पाच वर्षांसाठी आहे ती वाढवून मिळावी अशी मागणीही त्यांनी केली आहे

मार्चमध्ये दिल्लीत झालेल्या वादग्रस्त तबलीगी जमात कार्यक्रमानंतर हे खटले दाखल करण्यात आले होते

या परदेशी नागरिकांवर कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शासनाने जारी केलेल्या नियमांचं आणि व्हिसाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप होता वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या परताव्यासंदर्भात काँप्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल देशभरात विरोधी पक्षांची सरकारं असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली

दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगाल झारखंड पंजाब राजस्थान छत्तीसगड तसंच केरळचे मुख्यमंत्री सहभागी झाले विरोधी पश्चांच्या मुख्यमंत्र्यांनी आपला आवाज बुलंद करण्याची गरज असल्याचं मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चेस द वायरस रणनिती हाती घेण्यात येत आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं पूण्यात काल कोविड सुविधा केंद्राचं उद्घाटन केल्या नंतर ते बोलत होते ही योजना हाती घेतल्यानंतर राज्यातील अनेक संवेदनशील भागातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणता येईल कोरोनाची लक्षण असलेल्या रुग्णापर्यंत आरोग्य विभागानं पोहचणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले पुण्यात एक आठवड्यात कोरोनाशी लढण्यासंदर्भात संशम उपाययोजना केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं

ब्रुकर प्रस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखिका ठरल्या आहेत नेदरलँडमधल्या ग्रामीण भागातील एका धार्मिक शेतकरी कृंट्बाच्या कहाणीवर आधारित द डिसंकफर्ट ऑफ ईवनिंग या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे

राज्यात आज गौरीसह गणपतीचं विसर्जन होणार आहे मुंबईसह राज्यभरात आज मोठ्या संख्येनं घरगुती गणपतीचं विसर्जन होत आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली जारी केली आहे घरगुती गणपती बसवणा यांनी घरच्या घरीच विसर्जन करावं महापालिकेनं गणपती मूर्ती संकलन केंद्रांचीही व्यवस्था केली आहे

कोकणातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेश विसर्जनावर कडक निर्बंध लावले आहेत ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळी सुरक्षित अंतर आणि तिर नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे अहमदनगर जिल्ह्यात तिसगाव श्वे गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिमांनी एकत्र येत गणपती आणि मोहरम साजरा करण्याची परंपरा आहे

काही वर्षापूर्वी तिसगावात राम रहीम गणेश मंडळ कार्यरत होतं त्यानंतर गावात वेगवेगळी मंडळं झाली मात्र गावात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी एकही घटना आजवर झाली नसल्याचं सरपंच काशिनाथ लवांडे यांनी सांगितलं कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्याच्या मुख्य सचिवांनी काल मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती दिली परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे

फायनांशियल डेली बिजनेस स्टॅडंडनं आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये दास बोलत होते मुंबई आणि उपनगरात आज सकाळ पासून पावसाची एखाद दुसरी सर पडत आहे रायगड जिल्ह्यात सतंतधार पाऊस पडत आहे अमरावती जिल्ह्यातील शिदोडी गावात दुषीत पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरली आहे